प्रस्तकी शिक्षण दैनंदिन जीवनात वापरत राहायला हवं असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या विद्यार्थ्यांना दिला आहे मोदी यांनी आज नवी दिल्लीत तालकटोरा क्रीडा संकलात झालेल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रमाला उपस्थित तसंच द्रसंवाद तंत्रज्ञानाधारे कार्यक्रमात सहभागी झालेल्या विदयार्थी पालक आणि शिक्षकांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते हे या कार्यक्रमाचं तिसरं पर्व होतं राज्यभरातही अनेक शाळांमधल्या विद्यार्थी शिक्षकांनी हा कार्यक्रम पाहिला यश आणि अपयश हे परीक्षांमधल्या ग्णांवर मोजलं जातं त्यामुळे पालक प्रत्येक परीक्षेला महत्त्वपूर्ण म्हणत म्लांना प्रोत्साहन देत राहतात असं ते म्हणाले परीक्षा महत्वाच्या आहेत पण परीक्षा म्हणजे जीवन नाही असंही त्यांनी सांगितलं चांगले काम निःस्वार्थ सेवा आणि प्रामाणिकपणा ही यशाची त्रिस्त्री आहे असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे चंद परिवार फाऊंडेशन या संस्थेनं ठाणे इथं आर

ठाकूर महाविदयालयात काल आयोजित केलेल्या पाचव्या वार्षिक समारंभामध्ये राज्यपाल बोलत होते संस्थेच्या कामात योगदान दिलेल्या सुरेश राणाजी बिरेंद्र नेगी आणि डॉक्टर दिनेश चंद यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरवही करण्यात आला संस्थेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते खरीप पिकविम्यातून वगळल्यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी आज उस्मानाबाद जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाची तोडफोड केली अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे नाशिक इथं आजपासून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा सूरु झाली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भ्जबळ यांनी आज सकाळी निवृत्तीनाथांच्या समाधी स्थळाची महापूजा केली यानंतर आज द्दपारी संत निवृतीनाथ महाराजांची पालखी काढली जाणार आहे यात्रेसाठी राज्यभरातून असंख्य वारकरी दिंड्या घेऊन दाखल झाले आहेत जिल्हा तसंच नागरपालिका प्रशासनानं यात्रेकरुंसाठी मूलभूत स्विधा उपलब्ध करून दिल्या आहेत पहिला पदमश्री वसंत देसाई शास्त्रीय संगीत महोत्सव सिंधुदर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं काल संपन्न झाला

या वेळी पंडिता पराडकर यांना पहिल्या पदमश्री वसंत देसाई जीवनगौरव प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं

त्यामध्ये कलाकारांनी दिवसाच्या प्रहरांना अन्रूप राग सादर केले

स्थानिक आमदार माधवराव पाटील जवळगावकर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शांताबाई पवार जवळगावकर आणि जिल्हा परिषदेचे म्ख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी या प्रस्कारांचं वितरण केलं

सोलापूर जिल्ह्यातले नामवंत कर्करोगतज्ञ डॉक्टर भगवान उर्फ शरद नेने यांचं काल पृण्यात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं

ग्रामीण भागातल्या रुग्णांना सेवा देण्यासाठी ते लंडन सोडून बार्शी इथं स्थायिक झाले होते बार्शीतल्या नर्गिस दत मेमोरियल कम्सर रुग्णालयाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहीलं बार्शीला वैद्यकीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं काम डॉक्टर नेने यांनी केलं

यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यभरात साडेसहा हजार प्राथमिक आरोग्य केंद्र स्रु केली जातील अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे

या आरोग्य केंद्रांमध्ये आय्र्वेद यूनानी आणि परिचारिकेचं शिक्षण घेतलेल्यांना साम्दायिक आरोग्य अधिकारी म्हणून नेमलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली ग्वाहाटी इथं सुरु असलेल्या तिसऱ्या खेलो इंडिया यूवा स्पर्धेत आज भारोतोलन हॉकी आणि जलतरण प्रकारातले अंतिम सामने होणार आहेत